अरुणाचल प्रदेशची राजधानी ईटानगर इथं आज विविध विकास कामांचा श्रभारंभ केल्यानंतर ते बोलत होते इशान्येकडच्या राज्यांमध्ये अनेक नवनविन सुविधा निर्माण होत आहेत त्यामुळे पर्यटनाचा विकास होत असून या भागात रोजगार देखील वाढणार असल्याचं ते म्हणाले ईटानगर इथं दरदर्शन अरुण प्रभा या प्रादेशिक वाहिनीचं लोकार्पण होलोंगी इथल्या ग्रीनफील्ड विमानतळाची पायाभरणी तवाग खोऱ्याला जोडणाऱ्या सेला बारमाही बोगद्याच्या कामाच्या कोनशिलेचं अनावरण अरुणाचल प्रदेशमध्ये सुरु होत असलेल्या भारतीय चित्रपट आणि द्रचित्रवाहिनी संस्थेच्या परिसराचं उद्घाटन नैसर्गिक वायू प्रवठा सुरळीत रहावा याकरता गॅस ग्रिड तसंच नळातून स्वयंपाकाचा गॅसप्रवठा करण्याचा प्रकल्पाचा श्भारंभ पंतप्रधानांनी यावेळी केला दरम्यान पंतप्रधान आज आसाम आणि त्रिप्रा या राज्यांमध्येही विविध विकासकामांचा श्रभारंभ करणार आहेत

या कार्यक्रमाअंतर्गत येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची नावं नवीन नोंदणी तसंच मतदान कार्डात द्रुस्ती करण्यात येणार आहे यासाठी आयोगानं सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी संपर्क केंद्रं सुरु केली असून एक नऊ पाच शून्य हा हेल्पलाईन क्रमांक सुरु केला आहे आयोगानं माहिती आणि संवाद तंत्रज्ञानावर नवी दिल्लीत राबवलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण आणि कार्यशाळेदरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात केली तंत्रज्ञानामुळे निवडणूक प्रक्रियेत अमुलाग्र सकारात्मक बदल घडले असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी यावेळी सांगितलं दिव्यांगांना मतदार यादीत नावं नोंदवण्यासाठी किंवा काही बदल करण्यासाठी पी डब्लू डी एपची सुरुवात करण्यात आहे

सुनावणी दरम्यान न्यायालयानं भारतीय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारला त्यांचं याबाबत म्हणणं मांडण्यास सांगितलं आहे न्यायालयानं अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेला याबाबत नोटीस बजावली आहे सदरची माहिती ग्राहकांच्या परवानगी शिवाय दिल्यामुळे त्यांच्या खासगीपणाच्या हक्काचं उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे

बिहारमधल्या मोतीहारीमध्ये आज तीन दिवसीय कृषी कुंभला सुरुवात झाली

प्र्वोत्तर भागातला हा सर्वात मोठा कृषी कृंभ असून बिहारचे राज्यपाल लालजी टंडन आणि केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह या क्भमध्ये सहभागी होणार आहेत शेतकऱ्यांच उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आध्निक तंत्रज्ञानाला पोत्साहित करणं हे या कुंभचं प्रमुख उद्दिष्ट आहे

परराष्ट व्यवहार मंत्री सुषमा स्वराज कार्यक्रमाला प्रमुख पाहणे म्हणून उपस्थित राहणार असून केंद्रीय वस्रोद्योग मंत्री स्मुती इराणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील देशात गेल्या चार वर्षातली रेशीम उद्योगाची वाढ अधोरेखित करण्यासाठी वाढत्या रेशीमउद्योगाचं संचित आणि यशस्वी वाटचालीसाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे

वाड़ा यांनी लंडन इथं दोन घरं सहा सदनिकांसह एकोणीस लाख पाऊंडाची मालमत्ता खरेदी केल्यासंदर्भात ही चौकशी होत आहे

अलेक्झांडर दोन्स्की आणि अलेक्झांडर लाझारोव या जोडीचा त्यांनी सहा तीन सहा एक असा पराभव केला चेन्नई खुल्या ए टी पी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारताच्या प्रज्ञेश ग्णेश्वरनचा सामना ऑस्ट्रेलियाच्या अँन्ड्रयू हॅरिस बरोबर होणार आहे तर शशीक्रमार म्रकंद याचा सामना फ्रान्सच्या कोरेन्टिन म्रटेट बरोबर होणार आहे